मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली लॉकडाऊनचे निर्बंध आता बऱ्यापक्षी शिथिल झाले आहेत मात्र ते झाल्यानंतर लगेचचं ही परीक्षा येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून ती परीक्षा पुढं ढकलली असल्याचं त्यांनी सांगितलं त्याआधी मराठा आरक्षणसंदर्भात मराठा समाजाच्या नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली त्यांच्याही काही मागण्या होत्या तसंच अन्य ठिकाणाहूनंही परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी केली जात होती

परिक्षेची नवीन तारीख जाहीर झाल्यानंतर आता परिक्षेला पात्र असणारा एकही उमेदवार त्यावेळीही अपात्र ठरणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्यावं या मागणीसाठी विविध मराठा संघटनांनी आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं उस्मानाबाद इथं तुळजाभवानी मंदिरासमोर आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाचे खासदार संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी निदर्शनं केली बीडमधे परळी इथंही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन झालं महाविकास आघाडी सरकार आरक्षणाचा प्रश्न निष्काळजीपणे हाताळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असेपर्यंत राज्य सरकारनं राज्य लोकसेवा आयोगाच्या नियोजित परीक्षा घेऊ नयेत अशी मागणीही आंदोलकांनी केली भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही आंदोलकांच्या मागणीला पाठिंबा जाहीर केला आहे

रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यात धोरणात्मक दर जस्तथे ठेवले आहेत

रिर्झव्ह बँकेचे गव्हनर शक्तीकांत दास यांनी आज ही माहिती दिली ते आज पतधोरणाचा द्वप्रासिक आढावा घोषित करताना बोलत होते देशात आरटीजीएसनं रक्कम हस्तांतरीत करण्याची सेवा येत्या डिसेंबर महिन्यापासून दररोज चोवीस तास चालू राहणार आहे असं त्यांनी सांगितलं बाजारात गुंतवणूक कमी पडणार नाही याची काळजी बँक घेईल या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल दिसून येतील असंही ते म्हणाले कोविडविरुद्धच्या लढ्यात देशाची अर्थव्यवस्था आव्हानात्मक परिस्थितीत असल्यानं या काळात सर्वसमावेशक अशा प्रकारचं धोरण ठेवण्याचा निर्णय पतधोरण समितीनं घेतला आहे चलन फुगवट्याच्या दरात दिसून आलेली वाढ कायम राहणार नाही कृषी क्षेत्र आशादायी असून या काळात तेलांचे दर स्थिर राहतील अशी आशाही शशिकांत दास यांनी व्यक्त केली सोलापूर आणि रत्नागिरीत पुढच्या वर्षी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली या बरोबरच विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षे दरम्यान झालेल्या सायबर हल्ल्याबाबत विद्यापीठ सायबरसेलकडे तक्रार दाखल करणार असल्याचंही ते म्हणाले सामंत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते सोलापूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली यावेळी आ प्रणिती शिंदे कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांच्यासह अन्य अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते गेल्या तीन आठवड्यांपासून देशातल्या कोरोनारुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत असून कोरोनारुग्णांची संख्या दहा लाखाच्या खाली ठेवण्यात यश आलं असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे

उपचार घेत असलेले रुग्ण आणि बरे होणाऱ्या रुग्णांमधलं अंतरही वाढत असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे देशात सक्रिय रुग्णांच्या सातपट रुग्ण बरे झाले आहेत

आज कोरोनामुळे कोणाच्याही मृत्यूची नोंद नाही

आज एका रुग्णाचा मृत्यू झाला

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

उपनगरी रेल्वेच्या फेऱ्या वाढवायला तसंच सुरक्षीत अंतर राखत आणि मास्कचा वापर करत सामान्य जनतेला देखील या रेल्वेतनं प्रवास करायला आपली हरकत नाही असं राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना केवळ उपनगरी गाड्यातनं प्रवास करायला परवानगी आहे कोरोनामुळे सध्या उपनगरी रेल्वेच्या मर्यादीत फेऱ्या सुरू आहेत टाळेबंदी शिथिल करतानाच गाड्यांच्या फेन्या देखील राज्य सरकारनं वाढवायला हव्यात असं उच्च न्यायालयाच्या खंडपिठानं या आठवड्याच्या सुरवातीला राज्य सरकारला निर्देश दिले होते त्यावर राज्य सरकारनं आज आपली बाजू न्यायालयात मांडली फेन्या वाढवण्या बाबत रेल्वे मंडळाला प्रस्ताव पाठवल्याचं देखील राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्या पार्थिव देहावर उद्या पाटणा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत सध्या पासवान यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवास स्थानी ठेवला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधाननंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार भाजपा अध्यक्ष जे पी नडडा यांनी आज सकाळी पासवान यांचं अंत्यदर्शन घेतलं राम विलास पासवान यांचं काल संध्याकाळी दिल्लीत निधन झालं

त्यांच्यावर नुकतीच हृदय शस्त्रक्रिया केली होती रुग्णालयातच त्यांचं निधन झालं लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक असलेले पासवान बिहारमधल्या हाजीपुर लोकसभा मतदार संघातून आठ वेळा निवडून आले होते केंद्रीय मंत्री म्हणून विविध खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला होता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मोतीसिंग तथा काका भय्यासिंग परदेशी यांचं आज वार्धक्यानं निधन झालं

येवल्यासारख्या ग्रामीण भागात संघ आणि भाजपा रूजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता येवला नगर परीषदेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं तसंच भाजपाचे जिल्हाध्यक्ष तसंच नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन येवला मर्चंट बँकेत दीर्घकाळ ते संचालक आणि अध्यक्ष होते

मुंबईतल्या विशेष न्यायालयापुढं दाखल केलेल्या या आरोप पत्रात भिमा कोरेगाव हिंसाचारात हात असल्याचा आरोप या सर्वांवर ठेवला आहे मानव अधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी ज्योती जगताप सागर बोरखे आणि रमेश गायचोर यांचीही नावं या आरोप पत्रात आहेत याशिवाय मिलिंद तेलतूंबडे यांचंही नाव आरोपी म्हणून आहे मात्र ते फरार असल्याचं एनआय़एच्या प्रवक्त्यानं सांगितलं फादर स्वामी यांना काल संध्याकाळी रांची इथं त्यांच्या निवास्थानी एनआयएनं त्यांना अटक केली आणि आज न्यायालयापुढं हजर केलं

देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपक्षी अर्धं पीठ मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशृंग देवीची नवरात्राच्या निमित्तानं भरणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रशासन आणि देवस्थानच्या बर्क्कीत हा निर्णय झाला दरवर्षी यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात मात्र यंदा कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे गडावर यंदा नवरात्र कालावधीत पूजारी आणि सेवेकरी यांनाच प्रवेश असेल तसंच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कावडधारकांना आणि ज्योत नेणा यांना बंदी असेल

धोरणात्मक दर जसीथे ठेवण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर शेअर बाजारात गृतवण्कदारांमध्ये उत्साह दिसला आज सलग सातव्या सत्रात उलाढालीचा भर खरेदीवर राहिला

भारतीय लढाऊ विमानांची ग्रुप्त माहिती आय एस आय या पाकिस्तानी ग्रुप्तहेर संघटनेला दिल्या बद्दल नाशीक इथल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आज अटक केली पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला याची माहिती मिळताच धडक कारवाई करत त्यांनी या आरोपीला अटक केली हा आरोपी सतत आयएसआयच्या संपर्कात असल्याचं पोलिसांनी सांगितलं या आरोपी विरोधात शासकीय गोपनियता कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे या आरोपी कडून मोबाईल आणि दोन सीम कार्ड जप्त केली आहेत एनर्जाईझ या राष्ट्रीय स्तरावरच्या तंद्रुस्ती स्पर्धेत रायगड जिल्ह्यातल्या श्रद्धा तळेकरनं जिमनॅस्टिकमधे पहिला क्रमांक पटकावला आहे आरोग्य आणि तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या क्रीडा आणि युवा संचालनालयानं सप्टेंबर महिन्यात या स्पर्धेचं आयोजन केलं होतं